आय ए

जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पृणे जिल्हा विकास समन्वय समितीची बैठक झाली त्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते फ्गेवाडी ते संत त्कारामनगर आणि आंनदनगर ते गरवारे या मेट्रो मार्गिका येत्या मार्च अखेरपर्यंत स्रु होतील असं ते म्हणाले हिंजेवाडी मेट्रो मार्गिकेची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या मार्च पर्यत भूमीहस्तांतरणाचं काम पूर्ण होईल असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन जलदगतीनं काम पूर्ण करा अशा सूचनाही जावडेकर यांनी आजच्या बैठकीत दिल्या मुंबई पूणे दरम्यानच्या पहिल्या इलेक्ट्रीक इंटरसिटी बसचं उदधाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झालं मुंबई प्णे दरम्यान ही सेवा सुरु होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला एक खासगी कंपनी ही बस सेवा चालविणार आहे दिल्ली म्ंबई कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर ही सेवा स्रु होईल असंही ते म्हणाले या सेवेम्ळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल तसंच लवकरच तिकीट दरही कमी होतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला एल्गार परिषद प्रकरणाची स्नावणी एन

अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतल्या न्यायालयात होणार आहे

आय ए च्या प्णे इथल्या न्यायालयानं आज हा निकाल दिला या प्रकरणाचा तपास न्कताच एन आय ए ला वर्ग करण्यात आला होता मात्र या प्रकरणाची सुनावणी प्णे इथल्या न्यायालयातच करावी यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर आज स्नावणी झाली

आय ए च्या मुंबई न्यायालयात सूनावणीला स्रुवात होणार आहे कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडं सोपवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप असून असा हस्तक्षेप करणं अयोग्य आहे त्यामुळं राज्य शासनानं केंद्राच्या निर्णयाला पाठींबा देणं त्यापेक्षा अयोग्य आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास करताना गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह होती याची चौकशी करण्यासाठी सरकारनं पावलं उचलल्यानं केंद्रानं राज्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेतला असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या दोन महिन्यातील कामगिरीवर पवार यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं म्ंबई उच्च न्यायालयान आज सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि आनंद तेलत्ंबडे यांना एल्गार परिषद प्रकरणात अटकपूर्व जामीन नाकारला मात्र न्यायालयानं या दोघांना अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत आणखी चार आठवड्यांनी वाढवली आहे या दरम्यान ते सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकणार आहे याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पी

नाईक यांच्याप्ढे स्नावणी झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फक्त झेंडा बदलला आहे भूमिका बदलेली नाही असं पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते आपल्याला ेहिंदू जननायक े संबोधलं जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात नमुद केली राज ठाकरे हे कालपासून औरंगाबाद दौऱ्यावर आहेत त्यांनी आज शाखा अध्यक्ष जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केली आणि शहराच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातला दोषी विनयक्मार शर्मा यानं केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याला आव्हान देणा या या याचिकेत तथ्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे आपली मानसिक अवस्था ठिक नसल्याचा दोषीनं केलेला दावा खोटा असल्याचं त्याच्या वैदयकीय अहवालावरुन दिसून येत असल्याम्ळे ही याचिका फेटाळल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन चंद्रेशखर धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे धर्माधिकारी यांनी काल संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा पाठवला वैयक्तिक आणि कौट्ंबिक कारणामुळे महाराष्ट्राबाहेर बदली होऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून राजीनामा दिल्याचं धर्माधिकारी यांनी सांगितलं

विमा क्षेत्राची नियामक संस्था आय आर डी ए आयनं रुग्णालयांच्या श्ल्कात होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे रुग्णालयातल्या काही शस्त्रक्रियांचे श्ल्क एकसमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही आय

डी ए आयच्या सदस्या टी

अलामेलू यांनी सांगितलं मोतीबिंदू कृटूंब नियोजन यासारख्या शस्त्रक्रियांचे विविध रुग्णालयांमधले श्लक्क एकसमान करण्यासाठी जनरल इन्श्रन्स कौन्सिल विविध टीपीएसोबत चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली

घराचा ताबा घेण्यापूर्वी म्द्रांक श्ल्क भरून नोंदणी करण्याची सर्वात महत्वाची प्रक्रीया पार पाडावी लागते यासाठी अर्जदारांना लागणाऱ्या वेळेत कपात व्हावी आणि जलद गतीनं ही प्रक्रीया पूर्ण व्हावी यासाठी भारत सरकारच्या केंद्रीय सूचना विज्ञान केंद्रानं विकसित केलेल्या आय सरिता हे सॉफ्टवेअर नवी मुंबईत सिडकोमध्येही लागू करण्यात आलं आहे

प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आल्यानंतरही हिंगोलीत लपून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे त्यावर आळा घालण्यासाठी वेळोवेळी हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं कारवाई करण्यात आली आहे गेल्या चोवीस तासांत कोकण तसंच महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत लक्षणीय वाढ दिसून आली